त्यात राज्यातल्या नागपूर रामटेक वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघांचा समावेश आहे या सात जागांसाठी एकूण एकशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकसभा निवडण्कीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज थंडावला असला तरी उर्वरित टप्प्यांमधल्या प्रचारानं चांगलाच वेग घेतला आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लातूर मध्ये औसा इथं प्रचारसभा घेतली लोकांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाची सव्याज परतफेड विकासाच्या रुपात करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली

पीक विमा योजनेत शेतक यांची अडवणूक करणा या विमा कंपन्यांविरुदध कारवाई करावी अशी मागणी उदधव ठाकरे यांनी आपल्या भाषणात प्रधानमंत्र्यांकडे केली रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांचंही भाषण यावेळी झालं भाजपचे नेते अमित शाह यांनीही आज नागपूर इथले भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी सभा घेतली तर काँग्रेसचे नाना पटोले यांनी बाईक रॅली काढली भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांनीही अमरावती इथले भाजपा शिवसेना य्तीचे उमेदवार आनंद अडसुळ यांच्यासाठी प्रचारसभा घेतली वाशिम जिल्ह्यात आमदार बच्च् कड् आणि वैशाली येडे यांनी रोड शो आणि जाहीर सभा घेतली भंडारा इथं आज म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा झाली

अनेक दिग्गज नेत्यांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले धुळ्यात भाजपचे नेते स्भाष भामरे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते विनोद तावडे गिरीश महाजन उपस्थित होते

भाजप आमदार अनिल गोटे यांनी आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे सोपवत ध्ळे लोकसभा मतदार संघातून लोकसंग्राम तर्फे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला मुंबईत आज महायूतीचे उमेदवार गजानन किर्तीकर यांनी शक्ती प्रदर्शन करत वांद्र इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी आज प्ण्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याच मतदारसंघांसाठी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे तर शिरुर मतदार संघांचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पालघर मतदारसंघासाठी बहजन विकास आघाडीचे बळीराम स्कून जाधव यांनी अर्ज दाखल केला त्यांच्या उमेदवारीवर आज अखेरच्या दिवशी शिक्कामोर्तब झालं भिवंडी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे स्रेश टावरे यांनी अर्ज दाखल केला त्याच मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर विश्वनाथ पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला नंद्रबार लोकसभा मतदारसंघासाठी आज बहजन वंचित आघाडीच्या वतीने डॉ स्शील स्रेश अंत्र्लीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काँग्रेस आघाडी आणि मित्र पक्षाचे उमेदवार समीर भ्जबळ यांनी नाशिक लोकसभा मतदार संघासाठी तर धनराज महाले यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपचे बंडखारे माणिक राव कोकाटे यांनी नाशिक मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात रिपब्लिकन पार्टीचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपम्ख्यमंत्री छगन भ्जबळ उपस्थित होते नंद्रबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस भाजपा वंचित बहजन आघाडी बहजन म्क्ती पार्टी आणि भारतीय ट्रायबल पार्टीसह अपक्ष मिळून सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील सध्या भाजपाच्या छत्राखली निवडणूक लढवणारे त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा प्रचार करत असल्याबददल राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ही बाब अतिशय गंभीर असून काँग्रेसपक्षानं याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंक्श काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्र पाठव्न कळवलं आहे

मुंबईच्या प्रस्तावित सागरकिनारी रस्ते प्रकल्पामुळे इथल्या कोळीबांधवांच्या जीवनावर तसंच सागरी जलजीवांवर काय परिणाम होऊ शकतो यासंबंधाने प्रेशा सर्वेक्षणादवारे अभ्यास झालेला नाही तेव्हा मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भात तज्ज्ञ समितीला स्पष्टीकरण द्यावं असा आदेश आज उच्च न्यायालयाने दिला

वरळी कोळीवाडा नाखवा आणि वरळी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटी यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवणारी याचिका दाखल केली होती

सकाळच्या सत्रात निर्देशांकानं तब्बल साडेतीनशे अंकांची वाढ नोंदवली होती

कोल्हाप्रातल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पगारी प्जारी नेमण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासनानं घेतला असला तरी या निर्णयाच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित होईपर्यंत सध्या देवीच्या सेवेत असणाऱ्या श्री प्जकांच्या कामात कोणताही अडथळा आणू नये असं दिवाणी न्यायालयानं स्पष्ट केले आहे

राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड़यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे